संसदघाअर्थसंकल्प अधिवश्म लवकर गुंडाळण्याचा विचार नसल्याचं संसदीय कामकाम मंत्री प्रल्हाद जोशी यांनी स्पष्ट कलि

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं नागरिकांना विमान आणि रख्विप्रवास आरक्षण रद्द करण्याच्या शुल्कातून सु द्यावी अशी मागणी भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्त्पार्शीवखासदार ज्ञामारन करीम यांनी राज्यसभाविक्ली

कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी काही प्रतिबंधात्मक उपाययोजनांचं पालन करावं असं आवाहन केंद्रीय आरोग्य आणि कु बि कल्याण मंत्रालयानं क्लि आह जागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं शिळावं खोकला आणि ताप असल्लातर तरांशी संपर्क ळावा अशा स्थितीत त्वरित डॉक् तांचा सल्ला घ्यावा डॉक्टरींकडज्ञाताना नाकातोंडावर मास्क बांधावा हात धुतल्याशिवाय डोळा आक आणि तोंडाला स्पर्श करु नया सार्वजनिक ठिकाणी थुंकू नया साबण लावून पाण्यानं किंवा अल्कोहोलयुक्त सॅनिता झिरनं हात वारंवार स्वच्छ करावती शिंकताना किंवा खोकताना नाक आणि तोंड रुमाल किंवा विध्यू प्रसिनं झाकावं

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं कोरोना संदर्भात चोविस तास चालणारी हख्विलाईन सुरू कल्वी आह परराष्ट्र प्रवर्त्त रेवीशकुमार यांनी एका विजध्याही माहिती दिली

मध्यप्रदश्चि राज्यपाल लालजी डिन यांनी उद्या मुख्यमंत्री कमलनाथ यांना विधानसभक्त बहुमत सिद्ध करण्याचा नव्यानं आदक्ष दिला राज्य विधीमंडळाच्या अधिवश्जाच्या पहिल्या दिवशी कमलनाथ सरकार आज बहुमत सिद्ध करणार होतं

दशीत बांधकाम क्षप्रविगळून बाकी सर्व महत्त्वाच्या क्षप्रमिधसिजगारक्षमता वाढली आह असं श्रम आणि रोजगारमंत्री संतोषकुमार गंगवार यांनी लोकसभत सांगितलं